संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल काँप्रेस नेते गुलाम नबी आझाद आनंद शर्मा राष्ट्रवादी कॉंप्रेसच्या सुप्रिया सुळे तृणमुल कॉंप्रेसचे डेरेक ओब्रायन लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव त्यादी नेते या बैठकीला उपस्थित आहेत या अधिवेशनाचं पहिलं सत्र उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरु होणार आहे

असममधल्या नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या चारही गटांनी आज गुवाहाटी क्रें आत्मसमर्पण केलं असमचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अर्थमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यावेळी उपस्थित होते

केंद्र सरकार राज्य सरकार आणि नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड यांच्यात नवी दिल्ली क्रे नुकताच यासंबंधी त्रिपक्षीय करार झाला होता भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे युरोपीय संघातले भारताचे मित्र पाकिस्तानच्या मित्रांपेक्षा वरचढ ठरले या संघातल्या बहुतेक देशांशी संपर्क साधून भारतानं सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात त्यांनी मतदान करू नये म्हणून पाठपुरावा केला होता या कायद्याबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडून थेट दृष्टीकोन समजून घेईपर्यंत मतदान पुढे ढकलण्याची तयारी युरोपीय संघाच्या खासदारांनी दर्शवली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी युरोपियन संसदेचे अध्यक्ष डेव्हिड मारिया ससोली यांना पत्र लिहून युरोपीय संसदेने सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात केलेल्या ठरावाबाबत नाराजी व्यक्त केली होती चीनमधल्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेलया हुवैई प्रांतातल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विमानांच्या दोन फेऱ्याचं परिचालन करण्याची परवानगी देण्याची विनंती भारतानं चीनला केली आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ही माहिती दिली आवश्यक त्या तरतुदीसाठी बिजिंगमधला भारतीय दूतावास चीनच्या प्राधिकरणांशी सतत संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान चीनचा प्रवास टाळण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे चीनमधून येणाऱ्या प्रवाशांनीही आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यावं अशी सूचना आरोग्य मंत्रालयानं केली आहे

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या विषाणूच्या प्रतिबंधासाठी आणि हाताळणीसाठी आवश्यक असलेल्या सज्जतेचा देखील मंत्रालयानं आढावा घेतला आतापर्यंत देशात या विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही असं आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं

या विषाणू संदर्भातल्या शंकाचं निरसन करण्यासाठी आठवड्याये सातही दिवस चोवीस तास कार्यरत असलेलं कॉल सेंटर सुरू केलं आहे

चीनच्या भागात प्रवास करताना जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या आरोग्य संरक्षणाबाबतच्या सूचना पाळण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानंही दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत जावडेकर त्यांच्या मनमिळावू आणि नम्र स्वभावासाठी सर्वत्र ओळखले जातात

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एक व्यकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे गांधीजींनी आपल्या अंतिम बलिदानाच्यावेळी त्रिरांसाठी निरपेक्ष प्रेमाचं उदाहरण घालून ठेवलंय असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे गांधीजींचं आयुष्य आणि त्यांनी दिलेला शांती आणि अहिंसेचा संदेश स्थलकालातीत असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी म्हटलं आहे अहिंसा सत्याग्रह आणि असहकार या तत्वांडारे गांधीजींनी लोकांना प्ररित केलं आणि राष्ट्रीय चळवळीला गती दिली भूक दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार यांच्यापासून मूक्क नव्या भारताची उभारणी करणं अणि नव्या पिढीत सेवाभाव जागृत ठेवणं ही गांधीर्जीसाठी योग्य आदरांजली असल्याचंही त्यांनी म्हटलंय गांधीर्जींचं व्यक्तीमत्व आणि त्यांचे आदर्श मजबूत सक्षम आणि समृद्ध नवा भारत घडवण्यासाठी लोकांना प्रेरणा देत राहतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातमधे अहमदाबाद अल्या साबरमती गांधी आश्रमात तसंच पोरबंदर अल्या किर्ती मंदिरात सर्वधर्म प्रार्थनांचं आयोजन केलं होतं गांधीजींच्या स्मृतीदिनानिमित्त अनेक ठिकाणी व्याख्यान रक्तदान शिबीर यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत बसंत पंचमी आणि सरस्वती पूजेचा सण आज देशाच्या विविध भागांमधे धार्मिक वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे लोक विशेषतः विद्यार्थी या दिवशी विद्येची देवता मानली जाणा या सरस्वतीची पूजा करतात वसंत ऋतुच्या प्रारंभानिमित्त साजरा केल्या जाणा या वसंत पंचमीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत अठराव्या जिब्राल्टर बुद्धीबळ महोत्सव स्पर्धेत भारताचा किशोरवयीन बुद्धीबळपटू आर प्रज्ञानंद इतर चार भारतीय बुद्धिबळपटूंसह संयुक दुसऱ्या स्थानावर आहे शैवटच्या फेरीपूर्वीच्या सामन्यात रशियाच्या मिखाईल कोबालियासोबतचा सामना त्यानं बरोबरीत सोडवला त्यामुळे त्याचे साडेसहा गुण झाले आहेत तर वँग हाओ डेव्हिड पराव्यान पऱ्हाम माघसूदलू मुस्तफा यिलमाज आणि आंद्रे एसिपेंको हे खेळाडू सात गुण मिळवून अव्वल स्थानावर आहेत प्रज्ञानंदव्यतिरिक बी अधिबान कार्थिकेयन मुरली आणि आर्यन चोप्रा हे बुद्धिबळपटूही साडेसहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत

तर अधिबान यानं सेबस्टियन मेझवर विजय मिळवत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी झटणा या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं आज पुणे इथं दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या नारी समता मंचने खेडो पाडी जाऊन स्स्त्यांवर मांडलेल्या मी एक मंजुश्री या प्रदर्शनाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती

जपानमधल्या लघुपटांपासून आपण खूपच प्रभावित झाल्याचं मायकेल यांनी सांगितलं तर सुरेश यांनी या क्षेत्रामध्ये अनेक आव्हानं असल्याचं सांगितलं अस्मिटेड फिल्म्स बनवताना कला गुणवत्ता यांचा कस लागतो मात्र भारतात अद्यापही या क्षेत्रात बरंच काही करायला वाव आहे असं ते म्हणाले या महोत्सवात आज मिफ प्रिझम नध्वजल कॉम्पिटिशन अंतर्गत विविध चित्रपट दाखवले जात आहेत

लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेनं बहमतानं मंजुरी दिली आहे याबरोबरच युरोपीय महासंघातून आता ब्रिटन बाहेर पडण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत